सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा आणि स्रक्षित अंतर राखा

विरारमधल्या आगीची चौकशी आणि झळ पोहोचलेल्यांना मदत जाहीर

प्रख्यात शास्त्रज्ञ पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ

पंतप्रधान मख्यमंत्री वैठक कोविडविरुद्धच्या लढाईत केंद्र सरकार राज्यांना संपूर्ण सहकार्य करेल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे सर्व राज्यांनी एकत्र येऊन एक देश समजून काम केलं तर या संकटाच्या काळात औषधोपचारांच्या साहित्याची कमतरता भासणार नाही असा विश्वास मोदी यांनी काल व्यक्त केला

केंद्र सरकारची सर्व मंत्रालयं आणि संबंधित विभाग एकत्र येऊन कोविडचा सामना करण्यासाठी काम करत आहेत असं मोदी यांनी सांगितलं राज्यांनी ऑक्सीजन तसंच औषधांची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यावर लक्ष द्यावं अशी सुचना त्यांनी केली रेल्वेनं ऑक्सीजन एक्सप्रेस सुरू केली असुन भारतीय हवाई दलाचीही मदत घेण्यात येत आहे असं मोदी म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशातल्या महत्त्वाच्या ऑक्सिजन उत्पादकांशीही दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून चर्चा केली आपल्याला अगदी कमी कालावधीत अनेक आव्हानांना तोंड द्यायचं आहे त्यावर उपाय शोधायचे आहेत त्यामुळे केंद्र सरकार आणि ऑक्सिजन उत्पादकांमध्ये सुयोग्य समन्वय आवश्यक असल्याचं मोदी म्हणाले दरम्यान केंद्र सरकार पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत पुढचे दोन महिने गरीब नागरिकांना अन्नधान्य मोफत देणार आहे

या घटनेची चौकशी करण्याचे आदेश मृख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी काल दिले

दरम्यान या घटनेपासून बोध घेऊन पूणे रायगड सोलापूर सह विविध जिल्हयात रुग्णालयांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात येत असून संबंधितांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत

त्यावर राज्य सरकारनं आपलं मत मांडावं असेही निर्देश न्यायालयानं दिले आहेत दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडुन या आधीच अहवाल मागवून एक राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत या संदर्भातल्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग करण्याचे निर्देश सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालच्या खंडपीठानं दिले आहेत

सातवा वेतन आयोग राज्याच्या सामाजिक न्याय विभागा अंतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे

अर्थसकल्पीय अधिवेशनात मुंडे यांनी याबाबतची घोषणा केली होती त्यानूसार सामाजिक न्याय विभागानं याबाबतचा शासन निर्णय काल जारी केला विस्फोटक मक्त भांडारगह स्वच्छ पर्यावरण आणि नागरिकांची सूरक्षितता लक्षात घेऊन लष्कराच्या पृण्यातल्या दक्षिण मूख्यालयानं विस्फोटक मुक्त भांडारगृह ही अभिनव संकल्पना राबवली काय आहे ही संकल्पना ऐकू या आमच्या प्रतिनिधीकडून लष्कराच्या स्फोटकांच्या कारखान्यात अनेक वेळा स्फोट होऊ शकेल असा कचरा किंवा भंगार साठून राहतं ह्या कच याचा स्फोट झाला तर होणाऱ्या दुर्घटनेचा विचारही करवत नाही विस्फोटक मुक्त भांडारगृह या संकल्पनेअंतर्गत असा तब्बल सोळाशे मेट्टिक टन कचरा आणि भंगार लष्कराच्या गुजरातमधल्या आणि मुंबई कानपूर जयपूर आणि जोधपूर इथल्या कारखान्यांमधून गोळा करून नष्ट करण्यात आला पुलगावातल्या दारुगोळा कारखान्यातल्या विशेष बॅम्ब शोधक पथकानं गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हे भंगार शहराबाहेर नेऊन सुरक्षित पद्धतीनं नष्ट केलं एकट्या मुंबईतच दोन हजार किलोपेक्षा जास्त आरडीएक्ससह आठ लाख किलो स्फोटक भंगार निकामी करण्यात आलं संरक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार राबवलेल्या या अभियानामुळे लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी सुरेखा जोशी पुणे शिष्यवत्ती परीक्षा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा पूढे ढकलण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं करण्यात आली आहे

या परीक्षा जून किंवा जूलै मध्ये घेऊन त्याच वर्षापासून शिष्यवृत्ती देता येऊ शकेल असं परिषदेकडून सुचवण्यात आलं आहे

याबाबतची उपसुचना स्थायी समितीनं दाखल करून घेतली आहे मात्र महासभेनं जरी हा प्रस्ताव मंजूर केला तरी अंतिम मान्यतेसाठी तो राज्य सरकारकडे जावा लागणार आहे या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या तीन शेतकऱ्यांच्या वारसांना या आधीच सेवेत सामावून घेण्यात आले आहे

या मागणीच निवेदन चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवलं आहे माथाडी कामगार नवी मंबई नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातले सर्व घटक माथाडी मापाडी तोलणार कामगार यांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे या कामगारांना लोकल प्रवासाची मुभा न मिळाल्यास माथाडी कामगार काम बंद आंदोलन पुकारतील असा इशारा माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी काल नवी मुंबईत दिला बोंड अळी यवतमाळ यवतमाळमध्ये कापूस पिकावरील गूलाबी बोंड अळी व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल आढावा बैठक घेतली चांगला पाऊस पडण्याचे संकेत हवामान विभागानं दिल्यामुळे कृषी विभागानं योग्य ऊपाययोजना करण्याचे निदेश त्यांनी दिले

मीटर रीडिंग कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या काळात राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत अनेक भाग आणि गृहरचना संस्था प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत त्यामुळे अशा ठिकाणी महावितरणला मीटर रिडींग घेणे शक्य न झाल्यास वीजग्राहकांना आता स्वत मीटर रिडींग पाठविता येईल ग्राहकांना सोयीस्कर आणि फायदेशीर अश्या या योजनेबद्दल ऐकू या आमच्या प्रतिनिधीकडून महावितरणकडून मीटर रिडिंगसाठी निश्चित केलेली तारीख आणि ग्राहक क्रमांक ग्राहकांच्या वीजबिलांवर नमूद केला असतो या निश्चित तारखेच्या आधी एक दिवस महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहन रिडींग पाठविण्याची एसएमएसझारे विनंती करण्यात येत आहे हा मेसेज मिळाल्यापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहन मोबाईल एप किंवा वेबसाईटद्वारे रिडींग पाठविता येईल प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागणाऱ्या या प्रक्रियेमुळे वीज ग्राहकांना आपल्या मीटरकडे तसंच वीज वापराकडे लक्ष ठेवता येणार आहे रिडींगनुसार बिल आल्याची खात्री करता येईल आणि मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येईल अश्या फायद्यांमुळे वीजग्राहकांनी स्वतःहन दरमहा मीटर रिडींग महावितरणकडे पाठवावं असं आवाहन महावितरण पुण्याचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे पुणे ई पास राज्यात आंतर जिल्हा प्रवासासाठी प्न्हा ई पासची तरतूद करण्यात आली असून त्यासाठी रितसर अर्ज करण्याची आवश्यकता असणार आहे

टपाल सेवा कॅनडा आणि यु्नायटेड किंग्डमला पाठविण्यात येणारी सर्व प्रकारची आंतरराष्ट्रीय टपाल सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे कार्गो विमानसेवा उपलब्ध नसल्यामुळे या दोन्ही देशांना पाठविण्यात येणारी आंतरराष्ट्रीय पार्सल्स् प्रादेशिक बातमीपत्र आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट रजिस्टर्ड आणि अन्य टपाल सेवा पुढील आदेश येईपर्यंत स्थगित राहील असं टपाल खात्याचे असिस्टंट डायरेक्टर जनरल राम नरेश सिकारिया यांनी काढलेल्या आदेशात म्हटलं आहे

राज्यातील सर्व बँकांची संघटना असलेल्या राज्यस्तरीय बँकर्स समिती अर्थात एस एल बी सी नं हा निर्णय घेतला आहे

मंदिरात प्जाअर्चा दर्शन भजन किर्तन पठण इत्यादींचे किंवा कोणत्याही प्रकारच्या धार्मिक सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्यक्रमांचं सार्वजनिक आयोजन करण्यात येऊ नये असं या सूचनांमध्ये सांगण्यात आलं आहे बनावट दारू धळे ध्रळे शहरात एका बंद खोलीत बनावट दारु निर्मिती सुरु असतांना धुळे शहर पोलिसांनी छापा घालून दोघांना पकडलं

काळे निधन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वात ज्येष्ठ स्वयंसेवक नागनाथ बळवंत काळे उपाख्य नाथमामा यांचं काल नागप्रमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं

अरूण निगवेकर निधन विद्यापीठ अनूदान आयोगाचे माजी अध्यक्ष प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ आणि सावित्रीबाई फूले पूणे विद्यापीठाचे माजी कूलगूरू डॉ अरूण निगवेकर यांच काल दपारी पृण्यात राहत्या घरी दीर्घ आजारान निधन झालं

याशिवाय शैक्षणिक संस्थांच्या मृत्यांकनावर शिक्कामोर्तब करणाऱ्या नॅकचे ते संस्थापक संचालक देखील होते निगवेकर यांनी उच्च शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापराचा प्रसार केला आणि ग्रणवत्तेवर विशेष भर दिला होता हवामान राज्यात आज सर्वत्र कोरडं हवामान अपेक्षित असलं तरी काल दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस झाला आणि उद्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी अपेक्षित आहेत हा अवकाळी पाऊस परवा विदर्भातही दाखल होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमानात काल फारसा फरक पडला नाही आणि आगामी दोन दिवस फारसा फरक अपेक्षितही नाही